नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला आव्हान देणाऱ्या काँग्रेस नस्त्राआणि त्रिपुराचे माजी महाराजा प्रद्योत किशोर देबबर्मन यांच्या याचिकांवर बुधवारी सुनावणी करू असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे अन्य प्रलंबित मुद्द्यांबरोबरच या याचिकांवर सुनावणी घेऊ असं सरन्यायाधीश एस

बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने म्हटलं आहे

त्याची पूर्वतयारी म्हणून सीतारमण आज नवी दिल्ली क्रि उद्योजक संस्था शेतकऱ्यांच्या संघटना तसंच अर्थतज्ञांसह अर्थव्यवस्थस्तित्या त्रिर भागदारकांसोबत अर्थसंकल्पपूर्व चर्चा करत आहेत अर्थ आणि कंपनी व्यवहार राज्यमंत्री अनुराग ठाकूर अर्थसचिव आर्थिक व्यवहार सचिव महसूल सचिव दूरसंचार सचिव िकेस्ट्रोनिक आणि माहिती तंत्रज्ञान विभागाच ििचिव मुख्य आर्थिक सल्लागार सी

डी टी च ििध्यक्ष या बैठकीला उपस्थित राहणार आहर्ति महाराष्ट्र राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून नागपुरात प्रारंभ झाला काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या आक्षेपाई वक्तव्याचा मुद्दा मांडण्यासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्थगन प्रस्ताव दिला यासंदर्भात निवेदन करताना फडणवीस यांनी सावरकरांबाबत केलेला उल्लेख कामकाजात न घेण्याची सूचना विधानसभा अध्यक्षांनी केली त्यावरून विरोधी पक्षानं जोरदार घोषणाबाजी करून निषेध दर्शवला तत्पूर्वी सदनाचं कामकाज सुरू होण्यापूर्वी विधान भवनाच्या पायऱ्यांवर भाजपच्या वतीनं याच मुद्यावरून राहुल गांधी यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली या गदारोळामुळे सदनाचं कामकाज दोनवेळा स्थगित करण्यात आलं या प्रकरणी सदनाबाहेर पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी सावरकरांबाबतचे उद्वार कामकाजातून काढण्याचे आदेश दिले जात असताना मुख्यमंत्री आणि शिवसेना नेत्यांनी बघ्याची भूमिका घेतल्याबद्दल निषेध व्यक्त केला सोळा हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या आज विधानसभेत मांडण्यात आल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतक यांच्या नुकसान भरपाईसाठी साडे सातशे कोटी रुपयांच्या मागण्या करण्यात आल्या आहेत शेतकऱ्यांना पंचवीस हजार रुपये हेक्टरी मदतीचं आब्बासन देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं प्सल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली

या महिन्याच्या अखप्तिर्यंत पॅन नंबर आधारला जोडणं अनिवार्य असल्याचं प्राप्तीकर विभागानं म्हटलं आहा आ जोडणीमूळ प्रापीकर सद्धक्षीतीभ मिळवणं सोपं होईल

बी आर

रिझर्व बँकेने यावर्षी फेब्रुवारी महिन्यात व्याजदरात कपात करून वेळेपूर्वीच कारवाई सुरु केल्याचं रिजर्व बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटलं आहे सलग पाच वेळा व्याजदरात कपात केल्यानंतर या महिन्यत पतधोरण आढावा सादर करताना व्याजदर जसीथे ठेवण्यात आले होते नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात निदर्शन करत असलेल्या अलीगढ मुस्लीम विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांशी पोलीसांनी कथित अमानुष व्यवहार केल्याप्रकरणीच्या याविकांवर उद्या सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं सहमती दर्शवली आहे काही वकीलांच्या गटानं न्यायालयानं याप्रकरणाची स्वतःहून दखल घ्यावी अशी विनंती केली होती

आय कडून चौकशी करावी यासाठी दाखल याचिकसिंधात मुंबई उच्च न्यायालयानं महाराष्ट्र सरकारकडून उत्तर मागितलं आहा आ घोटाळ्याची चौकशी लाचलचूपत प्रतिबंध विभागाकडून सी

आय कडविर्ग करावी या मागणीसाठी याचिकाकर्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात मागच्या आठवड्यात याचिका दाखल क्ली होती लाचलूचपत प्रतिबंध विभागानं मागच्या महिन्यात सादर कलिखा प्रतिज्ञापत्रात राष्ट्रवादी काँग्रसचउेसबेसंच तत्कालीन विदर्भ सिंचन विकास महामंडाळच अध्यक्ष अजित पवार यांना क्लीन चिट दिली होती भारत आणि वस्टि डिज दरम्यान काल चस्तिईच्या एम